धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाला निर्णायक बहुमत तर अहमदनगरमधे शिवसेनेला सर्वाधिक जागा मात्र बहुमत नाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांनी विधायक वातावरण ठेवलं पाहिजे आणि जनहिताच्या मुद्दयांकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं गेल्या महिन्यात निधन झालेले माजी संसदीय कामकाजमंत्री अनंतक्मार यांना दोन मिनिटांचं मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर संसदेच्या कामकाजात सुरळीतपणा ठेवण्यासाठी सर्व पक्षांनी सहमती दर्शवली

मराठा आरक्षणासाठीच्या नव्या कायद्याअंतर्गत नोकरभर्तीची जाहीरात दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारची खरडपट्टी काढली मराठा समाजासाठी नव्यानं निर्माण केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं भर्तीसाठी जाहीरात दिली असल्याचं आरक्षणविरोधी एका याचिकाकर्त्याचे वकील अद्व गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं त्यावर मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झालेल्या असताना आणि आजच त्यावर सुनावणी आहे हे माहित असताना राज्यसरकारला या भर्तीची त्रिकी घाई का असा सवाल न्या नरेश पाटील आणि न्या एम एस कर्णिक यांच्या पीठानं केला जागा भरण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लागणार असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं मात्र प्रलंबित प्रकरणी अशी जाहिरात देऊन नोकरीसाठी अर्ज करणा या तरुणांना दीर्घ काळ प्रतीक्षा करायला लावणं पटणारं नाही अशा मुद्यावर संतुलित भूमिका असली पाहीजे असं न्यायालयानं सांगितलं प्रलंबित प्रकरणातल्या कोटयाअंतर्गत राज्य सरकार भर्ती करणार आहे का याबाबत स्पष्ट सूचना सरकारकडून घेण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारी वकीलांना दिले संजीत शुक्ला या अन्य याचिकाकर्त्याचे वकील अछिहोकेट प्रदीप संचेती यांनी याप्रकरणी न्यायालयानं घालून दिलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं असल्याचं न्यायालयाला सांगितलं राज्य सरकार एकाच जातीवर लक्ष केंद्रीत करु शकत नाही सरकारनं आयोगाला सर्वच जातींचा विचार करायला सांगायला पाहिजे होतं फक्त मराठा समाजच का असा सवाल त्यांनी केला तर मराठा समाजाकरता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करणं समर्थनीय नसल्याचं आणखी एका याचिकाकर्त्याचे वकील श्रहरी अणे यांनी सांगितलं

मराठा समाज आरक्षणविरोधी याचिकेचे वकील गुणरत्न सदावतें यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालय परिसराबाहेर हल्ला झाला हल्ला झाला तेव्हा सदावर्ते न्यायालयाबाहेर आरक्षणासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत होते हल्ला केलेली व्यक्ती एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत होती वैजनाथ पाटील असं या हल्लेखोराचं नाव असून तो जालना जिल्ह्यातला आहे

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर देशमुख यांनी ही माहिती दिली या निवडणूकीत आमदार अनिल गोटे यांनी भाजपा विरुध्द गुंडगिरीच्या मुद्यावर रान उठवलं पक्षात गुंडांना प्रवेश देत निष्ठावंताना डावलल्याचा आरोप आ

काँप्रेसला पक्षाला पाच जागा मिळाल्या असून बहुजन समाज पार्टीनं चार जागा जिंकल्या आहेत समाजवादी पार्टीला एक तर अपक्ष उमेदवारांना दोन जागा मिळाल्या आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आपण वैयक्तिक कारणासाठी ताबडतोब हे पद सोडत असल्याचं पटेल यांच्या निवेदनात म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या विविध पदांवर काम करण्याची संघी आपल्याला मिळाली ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अलीकडच्या काळातल्या रिझर्व्ह बँकेच्या लक्षणीय कामगिरीत बँकेचे कर्मचारी आधिकारी आणि व्यवस्थापनाचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

पाचव्या दिवशी चहापानापूर्वीच सामना संपला रविचंद्रन अश्विन जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या सामन्यात रिषभ पंतनं अकरा झेल घेऊन यष्टीरक्षकानं कसोटीत घेतलेल्या सर्वाधिक झेलांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे उलंडचा जक्तरसेल आणि ए बी डिव्हिलिअर्सनं याआधी हा विक्रम केला आहे पहिल्या डावात आपलं सोळावं शतक तर दुसन्या डावात अर्धशतक झळकावणारा चेतेशर पुजारा सामनावीर ठरला

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे विराजमान झाल्या

महापौरपदासाठी भाजपा ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव आणि राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या सरिता मोरे यांची नामनिर्देशन पत्र दाखल केली होती

महानगरपालिका महापौर पद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित होतं

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश संपादन केलं आहे

नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांची निवड झाली राज्यात विदर्भातल्या काही ठिकाणी काल हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला

येत्या दोन दिवसात विदर्भात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील तर राज्यात विरत्र तापमान कोरडं राहील